आकाशवाणी नागपूर काही ठळक बातम्या

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रत्येकाला सहज घर मिळणं शक्य झालं असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

बौद्ध धर्माशी संबंधित पर्यटन स्थळांच्या विकासातील सर्व अडथळे दूर सारण्याची गर असल्याचं राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांचं संबोधन

विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांचं वक्तव्य

गुजरातच्या वलसाड जिल्हयातील जुजवा गावात एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते या योजनेच्या महिला लाभार्थ्यांशी बोलण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली असंही त्यांनी यावेळी सांगितलं

दरम्यान पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्याना त्यांच्या घरकुलांचं वितरण पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आलं त्यावेळी पंतप्रधानांनी लाभार्थ्याशी संवाद साधला

दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना मुख्यमंत्री ग्रामोदय योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण उपजिविका अभियानासह विविध विकास योजनेतल्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते रोजगार नियुक्ती पत्र प्रमाणपत्र आणि लघु एटीएमचं वितरण करण्यात आलं केरळ पुरग्रस्तांसाठी इतर देशांकडून मदत स्वीकारली जाणार नाही असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे मात्र अनिवासी भारतीय आंतरराष्ट्रीय संस्था इत्यादींकडून येणारा मदतनिधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या मदतनिधीत स्वीकारला जाईल असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते श्री रवीश कुमार यांनी सांगितलं मदत आणि पुनर्वसन कार्यासाठी जी जी मदत आवश्यक आहे ती देशांतर्गत प्रयत्नांमधून पूर्ण करण्यासाठी सध्याच्या धोरणान्रसार सरकार वचनबद्ध आहे असं ते म्हणाले इतर देशांनी देऊ केलेल्या मदतीबद्दल सरकारनं आभार व्यक्त केले आहेत असंही त्यांनी सांगितलं तीन महिन्याच्या कालावधीनंतर केंद्रीय मंत्री श्री अरूण जेटली यांनी आज वित्त आणि कपंनी व्यवहार मंत्रालयाचा कारभार स्वीकारला माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी श्री जेटली यांचं टिवटरवरून स्वागत केलं शस्त्रक्रियेनंतर श्री जेटली यांच्या आरोग्याबद्दल समाधान व्यक्त करत देशाची सेवा करण्यसाठी श्री जेटली यांची आगामी वर्ष आरोग्यदायी जावोत अशा शुभेच्छा राठोड यांनी दिल्या आहेत

आंतरराष्ट्रीय बुद्ध संमेलनाचं उदघाटन नवी दिल्ली इथं करताना ते बोलत होते मर्यादित बाजारपेठ संशोधन आणि त्याद्वारे बौद्ध पर्यटनाशी संबंधित इतिहासाचं सादरीकरण यावर भर देण्याची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखवली ब्रुद्ध पर्यटनाच्या विकासाच्या द्रष्टीनं स्थळांसोबतची जोडणी अर्थात सहज स्रलभ संपर्क होण्यासाठी आवश्यक ती पाऊलं उचलण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली आसियान देशाचं मंत्रिस्तरीय शिष्टमंडळ तसंच अमेरिका ब्रिटन जर्मनी फ्रान्स आणि रशियासह इतर देशांचं शिष्टमंडळही या संमेलनात सहभागी झालं आहे या संमेलनप्रसंगी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बौद्ध पर्यटन स्थळांची माहिती देणाऱ्या एका वेबसाईटचं उद्घाटन करण्यात आलं

सनातन संस्थेवर बंदी संदर्भात महराष्ट्र सरकारकडून कोणत्याही प्रस्तावाबाबत पूर्ण माहिती नसल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री हंसराज अहिर यांनी म्हटलं आहे

याबाबत महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री श्री दीपक केसरकर यांनी सनातन संस्थेवर बंदीसंदर्भात राज्य सरकारनं यापूर्वीच केंद्र सरकारकडं प्रस्ताव पाठवल्याचं सांगितलं होतं

हा राज्य सरकारचा अंतर्गत मुद्दा असून त्यावर त्यांनी निर्णय घ्यावा याबाबत केंद्राकडं प्रस्ताव आल्याशिवाय केंद्र सरकारला कारवाई करता येणार नाही असंही श्री अहीर यांनी स्पष्ट केलं

मागील दोन वर्षात केवळ संसद आदर्श ग्राम आणि ग्रणवत्ता बाधित गावांमध्येच योजना घेण्याचं केंद्र सरकारचे निर्देश होते त्यामुळं मागील दोन वर्षामध्ये खूप कमी योजना राज्यांमध्ये मंजूर करण्यात आल्या होत्या ही स्थगिती उठविण्यासाठी श्री बबनराव लोणीकर यांनी सातत्यानं केंद्र सरकारकडं पाठपुरावा केला माजी पंतप्रधान आणि भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशांचं आज सकाळी नागपूरात आगमन झालं नागपूरसह विदर्भात विविध टिकाणी अस्थिकलश यात्रेद्वारे नागरिकांना त्याचं दर्शन घेता येईल तसंच येत्या शनिवारी नागपुरात आयोजित श्रद्धांजली सभेमध्ये केंद्रीय रस्ते महामार्ग जहाजबांधणी आणि जलसंपदा मंत्री श्री नितीन गडकरी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील भूजलाचा वापर करताना सातत्यपूर्ण पुरेसा आणि योग्य गुणवत्तेच्या भूजलाचा पुरवठा उपलब्ध व्हावा तसंच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत संरक्षित करता यावे यासाठी लोकसहभागातून विविध उपाययोजनांद्वारे भूजल विकास आणि व्यवस्थापन आवश्यक असल्याचं वक्तव्य नागपूरचे नवनियुक्त विभागीय आयुक्त डॉ संजीव कूमार यांनी केलं

प्रत्येक शहरी भागात पावसाच्या पाण्याचे संकलन बंधनकारक असणार आहे ते न केल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल

प्रत्येक विहीरीच्या नोंदणी करून प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं अर्धवट राहिलेले बोरवेल ब्रजवणे बंधनकारक आहे तसं न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं

भोसले यांनी केले आहे

यामध्ये हातमाग र्विणकर तसेच संलग्न र्विणकर र्राण मजूरांची नोंदणी झालेलों नसल्यास वींचत राहिलेल्या विणकरांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे

कबड्डीमध्ये आज भारतीय महिला संघ अंतिम फेरीत पोहोचला तर सात वेळा अजिंक्यपद पटकावणाऱ्या भारतीय पुरूष संघाला कबड्डीत इराणच्या संघाकडून उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला टेनिसपटू अंकिता रैना हिनं कांस्य पदक पटकावलं

आज नेमबाजीत महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात वर्षा वर्मन आणि श्रेयसी सिंह स्रवर्ण पदकांसाठी खेळणार आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभा सदस्य कुलदीप नायर यांचं आज दिल्लीत निधन झालं

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती श्री व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नायर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे कुलदीप नायर हे इंडियन एक्सप्रेसचे माजी संपादक होते

याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

नमस्कार